दिवाळी दरम्यान मिठाईच्या द्कानांमध्ये शुद्धतेच्या नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

गृहमंत्री अनिल देशम्ख यांची गडचिरोलीतील द्र्गम नक्षलग्रस्त भागातील पोलीस दलासोबत दिवाळी साजरी

काटोलचे शहीद जवान भूषण सतई यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात होणार अंत्य संस्कार

बिरसा मंडा उपराष्ट्रपती वेकैंया नायडू यांनी आदिवासी क्रांतीकार बिरसा म्ंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे धरती आबा या नावानं प्रसिद्ध असलेले बिरसा मुंडा हे धरतीचे पिता होते त्यांना आदिवासी समाजाला एकत्र करुन ब्रिटीशांच्या सत्तेविरोधात लढा दिल्याचंही त्यांनी आपल्या टि्वट संदेशात म्हटलं आहे स्वराज्याच्या घोषणेने इंग्रजांपुढेही आव्हान निर्माण केले होते बिरसा यांच्या उलग्लान या म्क्तीआंदोलनात हजारो आदिवासी सहभागी झाले होते अशी भावना राज्याचे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली दरम्यान नागप्र गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच नागप्र महानगरपालिकेच्या म्ख्यालयात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन अभिवादन करण्यात आले

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त प्नरिक्षण कार्यक्रमाम्ळे मतदार यादीतील नाव पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती वाशिमचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्म्गराजन एस यांनी दिली आहे

खेलोइंडिया खेलो इंडिया योजने अंतर्गत केंद्र सरकार प्रथमच खासगी क्षेत्रातील पाचशे अकादमींना आर्थिक सहाय्य देणार आहे या आर्थिक वर्षापासून प्ढील चार वर्षांमध्ये हे अर्थसाह्य दिलं जाणार आहे अकादमीनं प्रशिक्षित केलेल्या खेळाडूंच्या खेळाचा दर्जा प्रशिक्षकांची उपलब्धता अकादमीमधल्या पायाभूत स्विधा आणि इतर स्विधा पाहन अकादमींच चार विभागात वर्गीकरण केलं जाणार आहे

क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की देशाच्या द्र्गम भागातही खेळाडूंना तयार करणाऱ्या खासगी अकादमींना सरकारकडून पाठबळ मिळणं आवश्यक आहे याम्ळं प्रतिभावान खेळाडूंना प्ढे आणण्यात मदत होणार आहे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

या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध तसच चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी नुक्तीच स्वतकेली आहे

यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख खाण्यास योग्य असल्याची तारीख परवाना खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही पदार्थ बनविणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही ज्या ठिकाणी खादय पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ शिंगणे यांनी केली

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली दिवाळीचं मंगल पर्व स्रू झालं आहे मात्र वर्षभर ध्माक्ळ घालणारा कोरोनारूपी राक्षसही हळ्हळ् थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही असा इशारा म्ख्यमंत्र्यांनी यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात दिला आहे

गहमंत्री देशम्ख नक्षलवादी हिंसाचाराच्या विरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत द्र्गम भागाला काल शनिवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सपत्नीक भेट देऊन गृह मंत्री अनिल देशम्ख यांनी पोलीस जवानांची उमेद वाढविली देशम्ख यांनी गडचिरोलीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पाताग्डमला भेट देऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी आस्थैने संवाद साधला नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या क्ट्बियांची आस्थेने चौकशी केली या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या त्कड्या कार्यरत आहेत त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौत्क केले भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण क्ट्ंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापासून आपल्या आई वडिलांपासून भावंडांपासून पत्नी म्लाबाळापासून दूर असाल याची मला जाणीव आहे तेव्हा पोलीस दलाचा क्टुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी त्मच्यात यायला हवं असे देशम्ख यावेळी म्हणाले दरम्यान गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एटापल्लीच्या एका द्र्गम पोलिस स्टेशनमध्ये आज पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली विनोबा भावे थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रणेते वर्धाच्या पवनार आश्रमाला आपले कर्मभूमी बनवणारे भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली अर्पण करण्यात येत आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे आचार्य विनोबाजींनी गांधीजींच्या सत्य अहिंसेच्या मार्गानं जात विचार परिवर्तनातून समाजपरिवर्तनाचं अलौकिक कार्य केलं भूदान चळवळीतून भूमिहिन बांधवांना लाखो एकर जमीन मिळवून दिली

दिवाळी दिवाळीच्या दिवशी सर्वत्र लक्ष्मीपूजनात मूर्तीची पूजा केली जाते परंत् ग़ह लक्ष्मीला अपवाद वगळता घरातील कूठल्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी केल जात नाही महिलांना केवळ लग्नामध्ये धार्मिक कार्यक्रमात पूजा आणि सन्मान दिला जातो नंतर मात्र कधीही त्यांना मान सन्मान दिला जात नाही ज्या स्त्रीला घरातील लक्ष्मी म्हणतात मात्र प्रत्यक्षात तीला लक्ष्मी म्हणून सन्मान दिला जात नसल्याचे वास्तव आहे द्य्यम दर्जाची म्हणून तिला कायम उपेक्षित ठेवले जाते अशा या वातावरणात महात्मा फ्ले यांचा विचार जपणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील काही सत्यशोधक कार्यकर्त्यांनी आपल्या पत्नीलाच लक्ष्मी मानून त्यांचे पूजन करून साडीचोळी भेट देत अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली

शहीद भूषण सतई पाकिस्ताननं श्क्रवारी नियंत्रण रेषेवरील जम्मू काश्मिरच्या ग्रेज सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात शहीद झालेले नागप्र जिल्ह्यातील काटोलचे रहिवासी नायक भूषण सतई यांच पार्थिव उद्या सकाळी आठ वाजता कामठी येथील गार्ड रेजिमेंटल सेंटर येथे प्रष्पांजली वाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागादवारे देण्यात आली आहे त्यांच्यावर शासकीय इतमामात मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील